काही ठळक बातम्या

नरेंद्र मोदी यांचा संवाद

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारची भूमिका सकारात्मक

पंतप्रधान श्री

डी ए सरकारच्या कार्यकाळात हजारो खेड्यांचे विद्युतीकरण झालं आधीच्या सरकारनं दिलेल्या खोट्या वचनांचा उल्लेख करता वर्तमान सरकारनं प्रत्येक खेड्याचं विद्युतीकरण केले आहे त्यामुळं आम्ही अधिकारानं बोलू शकतो सरकारनं केवळ विद्युतीकरणावर भर दिला नाही तर देशभरातील वितरण पद्धतीमध्ये सुधारणा केली असंही पंतप्रधान म्हणाले

या चार वर्षामध्ये या सर्व खेड्यांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे

कारण ही खेडी अतिद्रर्गम भागात डोंगराळ भाग आणि जिथे अत्यंत हालाखीची विद्युत जोडणी आहे अशा ठिकाणी हे विद्युतीकरण झाले आहे या सर्व अडथळ्यांवर मात कठुन सर्व खेड्यांचे विद्युतीकरण करण्याचं स्वप्न समर्पित भावना असलेल्या सर्व लोकांच्या सहभागानं पूर्ण झालं आहे

सरकारनं पूर्व भारताच्या विकासाला प्राधान्य दिलं असून विद्युतीकरणही पूर्ण झालं आहे आता पूर्वोत्तर भारत भारताच्या विकासात्मक प्रवासात मोठी भूमिका साकारु शकेल पंतप्रधान पुढे म्हणाले की प्रधामंत्री सहज बिजली हर घर योजना ही सर्व घरांमध्ये विद्युतीकरण पोहोचावं या उद्देशानं चालू करण्यात आली होती

आता या योजनेनं प्रगत टप्पा गाठला असून आमचे ध्येय आता चार कोटी क्रुंदंबांना विद्युत जोडणी देणे हे आहे लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की विद्युतीकरणामुळं लाभार्थ्याच्या जीवनात परिवर्तन आलं असून ते आता सूर्यास्तापूर्वी काम पूर्ण कठ शकतात आणि त्यांची मुलं विद्युत दिव्यांमध्ये सहजपणे अभ्यास करु शकतात बद्दतांश लाभार्थ्यांनी सांगितलं की ग्रामस्थांच्या राहणीमानाचा दर्जा वाढला असून लाभार्थ्यांनी पंतप्रधानांच्या हर घर बिजली योजनेसाठी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत

नितीन गडकरी यांनी आज दिली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर आज परिवहन भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत श्री गडकरी यांनी ही माहिती दिली

गडकरी यांनी सांगितलं

गडकरी यांनी यावेळी सांगितलं

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे मात्र उच्च व्यायालयाच्या निर्देशानुसार मागास वर्ग आयोगाच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल यासंदर्भात न्यायालयात भक्कम बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न कठ धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असून त्यानुसार केंद्र सरकारकडं शिफारस केली जाईल त्यामुळं या दोन्ही बार्बीवर पंढरपूर इथं आंदोलन करु नये या ठिकाणी लाखो वारकरी भक्तीभावानं येतात त्यामुळं आंदोलन करु नये असं आवाहन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केलं विरोधी पक्षनेते श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले मराठा समाजाला आरक्षणाबाबत सरकारनं कायदा केला आहे न्यायालयीन प्रक्रियेत ही बाब असल्यानं त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेणार आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारनं मागास वर्ग आयोग स्थापन कठन त्यांची भूमिका मांडण्यास सांगण्यात आलं त्यान्रसार मागास वर्ग आयोगाची स्थापना सरकारनं केली त्याच्यावर अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या न्यायाधिशांचे निधन झाल्यानं न्या गायकवाड यांची नव्यानं नेमणूक करण्यात आली आहे सध्या आयोगाच्या अध्यक्षांमार्फत प्रक्रिया सुरु असून त्यांच्या मार्फत व्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे या आयोगाच्या अहवालाव्रसार आरक्षणाबाबत सरकार निर्णय घेईल सरकारच्या वतीनं न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात येईल

धनगर आरक्षणासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले या कामी टाटा सामाजिक संस्थेचा सर्वेक्षण पूर्ण झाला असून अहवालही तयार झाला आहे तो लवकरच राज्य सरकारला सादर करणार असून त्यानुसार केंद्र सरकारकडं शिफारस केली जाईल या दोव्ही बाबींवर पंढरपूर इथं आंदोलन करण्याबाबत इशारा देण्यात आला आहे मात्र पंढरप्रमध्ये लाखो वारकरी भक्तीभावानं येतात त्यामुळं त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी आंदोलन करु नये तसंच झाल्यास हे आंदोलन लाखो वारकऱ्यांविठुद्धचे ठरेल म्हणून पंढरपूर इथं आंदोलन करु नये असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मराठा समाजाला आरक्षणाची प्रक्रिया होण्यापूर्वी सरकारनं या समाजातील य्रवकांना शुल्क सवलत उत्पव्न मर्यादा वसतीग्रहांची सोय असे अनेक निर्णय घेतले आहे

या समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना दिली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये एक लाख कोटीची ग्रुंतवणूक होणार असून देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी असे प्रकल्प उपयोगी असल्याचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं सदस्य संजय दत्त यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले बुलेट ट्रेनसाठी ठाणे आणि पालघरमधील जी जमीन संपादित केली जाणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांचे कमीत कमी व्रकसान होणार आहे शेतकऱ्यांच्या शेतीवर कुटलाही परिणाम होणार नाही काही ठिकाणी ही ट्रेन भूमिगत आहे शेतकऱ्यांची आणि ग्रामसभेची सहमती घेण्यासाठी जन सुनावणी सुरु आहे जन सुनावणीद्वारे सल्ला मसलतीचा उद्देश या प्रकल्पाबद्दल लोकांच्या मनात निर्माण झालेलं गैरसमज दूर करणे हा आहे यात ग्रामसभांचे महत्व कुठेही कमी होऊ दिले जाणार नाही वन जमिनींचे कायदे काटेकोर पालन केलं जाईल वन क्षेत्राचे आणि पर्यावरणाचं बुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल महाराष्ट्र आणि गुजरात मधील शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम देण्याबाबत कोणतेही वेगळे धोरण आखण्यात आलेलं नाही

शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसंच पिण्याच्या पाण्यासाठी सुचविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणीची कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्यात विधान भवन परिसरातील सभागृहात नागपूर जिल्हास्तरीय आढावा बैठकीत विविध विकास कामांचा आढावा तसंच अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनासंदर्भात विविध विभागांतर्फे सुरु असलेल्या कामासंदर्भात आढावा घेण्यात आला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात

आपातकालिन किंवा अचानकपणं उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत एक एक क्षण महत्वाचा असतो यामुळंच मोटर बाईक एम्ब्रुलन्स ईमर्जन्सी सेवेची संकल्पना पुढे आली असं प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री श्री दीपक सावंत यांनी केलं त्यांच्या हस्ते राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दहा मोबाईल मेडिकल युनिट आणि बाईक रूग्णवाहिका लोकार्पण समारंभ आज नागपूर इथ पार पडला तेव्हा ते बोलत होते या सेवेमुळं बालमृत्युदर कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करून ही मोटारबाईक गडचिरोली अमरावतीतील मेळघाट धारणी मेळघाट चिखलदरा मेळघाट या भागात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं आरोग्य तुमच्या दारी ही संकल्पना घेऊन ही रूग्णवाहिका रूग्णांपर्यंत पोहोचणार असून ही नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात काम करणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं